मन की बात द्वारे अनेक अभियानांची घोषणा

पंतप्रधान पर्यावरण वातावरण महासागर आणि डिजिटल परिवर्तन इत्यादी विषयांवर आधारित सत्रांमध्ये भाषण करतील

त्याआधी पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरात आणि बहारीनचा दौरा आटोपून बीयारेत्झला पोचले तिथे पंतप्रधानांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अन्तोनिओ गुतरेझ यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली पंतप्रधान मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन काल आपल्या मन की बात या कार्यक्रमातून विविध अभियानांची घोषणा केली आणि या अभियानांमध्ये नागरिकांना उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन केलं

कुपोषणाविरुद्ध लढा देण्यासाठी नाशिकमध्ये अंगणवाडी सेविका राबवत असलेल्या मूठभर धान्य या आंदोलनाचा दाखला पंतप्रधानांनी दिला जन्माष्टमीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाच्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वातील विविध सद्गूणांचे दाखले त्यांनी दिले

जेटली अंत्यसंस्कार भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी वित्त मंत्री अरूण जेटली यांच्या पार्थिव देहावर काल नवी दिल्लीतील निगमबोध घाटावर संपूर्ण शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात आले जेटली यांचे पुत्र रोहन यांनी अंत्यसंस्कार केले याप्रसंगी अनेक राजकीय नेते महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री पक्ष कार्यकर्ते इत्यादि उपस्थित होते तत्पूर्वी जेटली यांचा पार्थिव देह भाजपा मुख्यालयात अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आला होता

पालघर ठाणे रायगड नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड अमरावती यवतमाळ नाशिक नंदुरबार जळगाव धुळे पुणे आणि अहमदनगर या सोळा जिल्ह्यांमध्ये ही महाआरोग्य शिबीर घेण्यात येणार आहेत

महाजनादेश यात्रा अहमदनगर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेली महाजनादेश यात्रा आजपासून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून पुन्हा सुरू होत आहे माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील उत्तर भागातील या यात्रेच्या सभा रद्द करण्यात आल्या होत्या आज मुख्यमंत्री शेवगाव पाथर्डी मतदारसंघात पाथर्डी इथं सभा घेणार आहेत त्यानंतर बीड जिल्ह्यातील कडा आष्टी आणि अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड इथं जिल्ह्यातील शेवटची सभा होणार आहे आंदोलन वाशीम आपल्या मागण्यांसाठी वाशीम जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी विविध टप्प्यांवर आंदोलन केलं

वेतन त्रुटी दूर करणं जूनी पेन्शन योजना लागू करणं पदोन्नती इत्यादी ग्रामसेवकांच्या प्रमुख मागण्या आहेत पाणीवाटप यापुढील काळात धरणातील पाणी साठा लक्षात घेऊनच पाण्याचं वाटप केलं जाईल असा शासन निर्णय जलसंपदा विभागातर्फे नुकताच जारी करण्यात आला आहे त्यामुळं आता कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था अथवा औद्योगिक वसाहत आपल्या वापरापेक्षा जास्त पाण्याची मागणी करू शकणार नाही पाण्याच्या वापर न्याय्य पद्धतीनं व्हावा यासाठी हा निर्णय घेतल्याचं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं राज्यातील बहुतेक धरणे सध्या भरलेली असली तरी उपलब्ध पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी हे निर्बंध लादले गेले आहेत

रुपर्धा पालघर पालघर मध्ये काल नगराध्यक्ष मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं एक धाव पालघर स्वछतेसाठी असं या मॅरेथॉनचं ब्रीदवाक्य होतं सोळाशेहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला पालघर नगरपरिषदेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच अशा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं गणेशमर्ती नंदरबार नंदुरबारमधील सात हजारांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणेश मुर्ती तयार करण्याच्या अनोखा उपक्रम साकारला आहे पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनुशंगाने त्यंबकेश्वरच्या अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला होता यासाठी शालेय विद्यार्थ्यांना गणेश मुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते या मूर्तीच्या विक्रीतून सांगली आणि कोल्हापूरच्या पूर्यस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खरेदी केले जाणार आहे

उर्वरित रकमेची हमी देण्यात आली आहे

विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत विजयी होणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिंटनपट्र आहे सिंधूच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन केलं आहे